एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

देशाचे नवे महालेखापाल गिरीशचंद्र मुर्मू यांनी सूत्र स्वीकारली

आरोग्य मंत्रालय कोरोना किराणा दुकानांमध्ये काम करणारे कामगार भाजी आणि इतर विक्रेत्यांची कोरोना चाचणी घेण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे किराणा द्कानांमध्ये काम करणाऱ्यांची तपासणी न केल्यास त्यांच्यामार्फत संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं याबाबत आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवलं आहे ऑक्सिजनची सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांचा वापर करण्यावर भर देतानाच राज्यांनी रुग्णवाहिकांकडून सेवा नाकारली जाण्याच्या प्रकारांवरही नियंत्रण ठेवावं अशी सूचना भूषण यांनी केली आहे दरम्यान कोरोनामूळं मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक असलेल्या जिल्हा आणि राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी भूषण यांनी काल उच्च स्तरीय बैठक घेतली विमान अपघात केरळमधील कोझीकोडे नजीक कारिपूर विमानतळावर उतरताना अपघात झालेल्या विमानातला फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर मिळाला असल्याची माहिती विमान वाहतुक मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे

या अपघातासंदर्भात संबंधित अधिकारी आणि व्यावसायिकांशी आपण चर्चा करणार असल्याचंही पुरी यांनी सांगितलं हरदीपसिंग पुरी यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन तिथे सुरू असलेल्या मदत कार्याचा आढावा घेतला या विमानातले चार केबिन कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती एअर इंडिया एक्सप्रेसनं निवेदनाद्वारे दिली आहे विमानातील या केबिन कर्मचाऱ्यांपैकी काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर कोझीकोडे इथं रुग्णालयात उपचार सुरू आहेत काल रात्री दुबईहून आलेलं हे विमान उतरत असताना धावपट्टीवरून घसरल्यानं हा अपघात झाला होता

कॅप्टन दीपक साठे आणि अखिलेशकुमार अशी वैमानिकांची नावं आहेत दीपक साठे हे आधी हवाई दलात विंग कमांडर होते

या दिनानिमित्त चित्रपट विभागानं दोन माहितीपटांचं आयोजन केलं आहे

चले जाव अभिवादन माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या भारत छोडो आंदोलनातील स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे देशाला पारंत्र्यातून मुक्त करण्यासाठी या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचं जावडेकर यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात स्मरण केलं आहे राजपक्षे श्रीलंकेत नुकत्या झालेल्या निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळवणारे महिंदा राजपक्षे उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत कोलंबोनजीकच्या प्राचीन बुद्ध मंदिरात हा शपथविधी होणार असून श्रीलंकेचे अध्यक्ष आणि त्यांचे बंधू गोटाबाया राजपक्षे त्यांना पंतप्रधानपदाची शपथ देतील आत्मनिर्भर देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशानं सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत त्यामध्ये मधमाशी पालनालाही प्रोत्साहन दिलं जात आहे

मध उत्पादनात भारत जगातील पहिल्या पाच देशांमध्ये आहे

सरकारतर्फे शेतकऱ्यांना मधमाशी पालनाचं प्रशिक्षण देखील दिलं जात आहे

घुसखोर राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेच्या भागातून भारताच्या हद्दीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका पाकिस्तानी घुसखोराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केलं

या भागातून प्रथमच मध्यरात्रीच्यावेळी घुसखोरीचा प्रयत्न झाला असल्याचंही या सूत्रांनी नमूद केलं मुर्मू राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज देशाचे नवे महालेखापाल गिरीशचंद्र मुर्मू यांना पदाची शपथ दिली मुर्मू यांनी नुकताच जम्मू काश्मीरच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते

गुजरातचे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी काल ही माहिती दिली या मोहिमेत सर्व पोलीस स्थानकांबरोबरच मानवी व्यापार प्रतिबंधक विभाग हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणारा विभाग तसंच पोलीस दलाच्या इतर शाखाही या मोहिमेत सहभागी आहेत

मात्र या धक्क्यानं कुठल्याही प्रकारची हानी झालं नसल्याचंही या सूत्रांनी स्पष्ट केलं

विशेष गाड्या आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे खात्यातर्फे विशेष गाड्यांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे यासंदर्भात महाराष्ट्र सरकारशी सल्लामसलत करून विशेष गाड्या सोडण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली रेल्वेच्या मध्य पश्चिम आणि कोकण विभागातून गणेशोत्सवाच्या काळात कोकणात गाड्या सोडण्याबाबत आपलं म्हणणं कळवावं असं पत्र मध्य रेल्वेनं राज्य सरकारला पाठवलं आहे मागणी नुसार गाड्यांची संख्या आणि वेळा निश्चित केल्या जातील

सरकारच्या या परिपत्रकांमूळं कलाकारांच्या मूलभूत हक्कांचा भंग होत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार